या विभागात सोयाबिन उडीद तूर कापूस बाजरी या पिकांचं तसंच पालेभाज्या आणि फळांचं मोठं नुकसान झालं आहे याचबरोबर रस्ते वीज घरे यासारख्या पायाभूत सुविधांवर झालेला परिणाम दिसून आला असल्याचं पथकातल्या सदस्यांनी सांगितलं दरम्यान हे केंद्रीय पथक आज पूर्व विभागात नुकसानीची पाहणी करत आहे नागपूर जिल्ह्यातल्या कामठी तालुक्यात सोनेगाव राजा या कन्हान नदीच्या काठावरच्या गावाची पथकानं पाहणी केली गेल्या दोन महिन्यात शासनाकडून झालेली प्राथामिक मदत सर्वेक्षण पूरग्रस्तांची मागणी या बाबतची माहिती पथकानं जाणून घेतली

या कायद्यांमुळे क्रषी क्षेत्रात पारदर्शकता येईल असं त्यांनी नमूद केलं

ग्रामीण कृषी अर्थव्यवस्थेला सशक्त करणं हे सरकारचं कर्तव्य असून यापुढेही असे निर्णय घेतले जातील असं तोमर यावेळी म्हणाले गेल्या पाच वर्षाच्या काळात कृषी क्षेत्रात अनेक सुधारणा केल्या असून शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवणं त्यांना बाजारपेठ उपलब्ध करुन देणं युवकांना या क्षेत्राकडे आकर्षित करणं आणि एकूण देशांतर्गत उत्पन्नात क्रषी क्षेत्राचं योगदान वाढवण हे या सुधारणांचं उद्दीष्ट असल्याचं तोमर यांनी नमूद केलं

बरे झालेल्या रुगणांचे प्रमाणही वाढत आहे

या मालिकेचा हा दुसऱ्या सत्रातला एकोणिसावा भाग आहे

हजारे यांनी गेल्या आठवड्यात केंद्रीय कृषी मंत्र्यांना शेतकर्यांच्या प्रलंबित प्रश्नांसंबंधी पत्र लिहून उपोषणाचा इशारा दिला होता यापूर्वीही भाजपचे नेते हरीभाऊ बागडे आणि खासदार भागवत कराड यांनी अण्णा हजारे यांची भेट घेऊन उपोषणाचा निर्णय मागे घेण्याची विनंती केली होती

जास्तीतजास्त ग्रामपंचायतीत बिनविरोध निवडणूक संपन्न होऊन गावात एकोप्याचं वातावरण निर्माण व्हावं म्हणून आमदार पाटील यांनी ही घोषणा केली आहे

दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं ही माहिती दिली आहे